त्यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं वृत्त आहे या संपाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान कर्मचाऱ्यांचा मागण्याबात चर्चा करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली आहे या मध्यस्थांकडून तीन महिन्यात चर्चा पूर्ण करून अहवाल द्यावा असं न्यायालयानं सांगितलं आहे

संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नं करण्याचं आधासन राज्य सरकारनं आज न्यायालयात दिलं

सुनावणी दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा टप्प्यांत वेतनवाढ दिली जाईल असं बेस्ट प्रशासनानं मान्य केलं संप मागे घेतला तरच लवादासमोर सर्व मुद्द्यांवर चर्चा करता येईल अशी भूमिका बेस्ट प्रशासनानं हायकोर्टात मांडली याबरोबरच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारनंही संप तत्काळ मागे घ्यावा अशी अट असल्याचं कोर्टापुढं मांडलं त्यानंतर बेस्ट कृती समितीनं संप मागे घेतला जाईल अशी ग्वाही दिली मराठवाङ्यासह राज्याचा एकूणच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन नदीजोड प्रकल्पांवर काम करत असल्याचं केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे औरंगाबाद क्विं आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म जलसिंचन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते सूक्ष्म सिंचन आणि आधुनिक शेती असा या परिषदेचा मुख्य विषय आहे केंद्रसरकार जलसंवर्धनाच्या क्षेत्रात नवे प्रयत्न करत आहे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतीच्या स्वरुपात बदल करण्याची वेळ आली आहे असं त्यांनी सांगितलं सुक्ष्म सिंचन प्रणाली कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूप उपयोगी असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं

नंदुरबार जिल्ह्यात पूजेसाठी गेलेल्या भाविकांची बोट नर्मदा नदीत उलटून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सात झाली आहे आज दोन बालिकांचे मृतदेह हाती लागले काल ही दुर्घटना घडली मृतांमध्ये पाच बालकं आणि एका वयोवुद्धाचा समावेश आहे धडगाव तालुक्यातील भुषा या अतिदुर्भग भागात ही घटना घडली

बोटीत क्षमतेपेक्षा जास्त माणसं भरल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी काल रात्री घटनास्थळाला भेट देऊन रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत रावल यांनी यावेळी जाहीर केली नाशिक जिल्ह्यातल्या पेठहून पुण्याला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला पेठ पुणे मार्गावरच्या गोळशी फाटा परिसरात हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ऊसतोडीसाठी कर्जाऊ दिलेले पाच लाख रुपये परत देण्याच्या मागणीसाठी कामगाराचं अपहरण करणाऱ्या जालन्याच्या एका ठेकेदाराला जालना पोलिसांनी परभणी जिल्ह्यातून अटक केली

पुण्यात आयोजित खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं सर्वाधिक म्हणजे सात सुवर्णपदकं पटकावली आहेत त्याच्याखालोखाल कर्नाटकाच्याचं एस पी लिखीतनं पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत

यंदाचा शार्खंदेव सन्मान गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे या महोत्सवात नृत्य तसंच सांगितिक सादरीकरणांसह विविध विषयांवर कार्यशाळा परिसंवाद होणार आहेत